इथं भाजपाचाच म्ख्यमंत्री होईल असा विश्वास भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत हे मत व्यक्त केलं भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरच्या बैठकीनंतर ते बोलत होते राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही असं ते म्हणाले

सर्वच पातळ्यांवर पक्षाची कामगिरी सरस आहे असं त्यांनी सांगितलं भाजपाच्या या बैठकांमधे विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण शेतकऱ्यांचे प्रश्न यासह इतर मुद्यांवर चर्चा झाली भाजपाची संघटनात्मक रचना तयार होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं राज्यात अवकाळी पावसाम्ळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडनवीस यांनी राज्यपालांना केली आहे त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं न्कसान झालं आहे तत्काळ निधी वितरित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी फडनवीस यांनी यावेळी केली म्ख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो या निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे अशी विनंतीही फडनवीस यांनी केली या दोन्ही मुद्यांवर तत्काळ कार्यवाहीचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं ते म्हणाले अवकाळी पावसाम्ळे शेतीच्या झालेल्या न्कसानीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे केंद्र सरकारनं तातडीनं आर्थिक मदत करावी यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात कृषी मंत्री आणि अर्थ मंत्री यांच्याशी चर्चा करु असंही ते म्हणाले राज्यात मध्यावधी निवडण्कीची शक्यता नाही पाच वर्ष सरकार चालेल याकडे आमचं लक्ष राहील महिला मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल असं ते म्हणाले दरम्यान शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना उद्या द्पारी तीन वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली आहे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली शिवेसना सतेसाठी लाचार नाही आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं दिलेलं वचन पूर्ण करणार अशी ग्वाही पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली आहे न्कसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर ते आज सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र स्रु करण्यात येतील तेव्हा शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनात आण् नका शिवसेना त्मच्या पाठिशी ठामपणे उभी आहे असं ते म्हणाले सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या नेवरी वीटा मायणी कातर क्सेगाव तरटगाव लोणन या गावात न्कसान झालेल्या शेतीची त्यांनी आज पाहणी केली राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे ते आज मंंबईत बातमीदारांशी बोलत होते म्ख्यमंत्री आणि उपम्ख्यमंत्री पदाबाबत दिल्ली स्तरावर निर्णय होतील असंही त्यांनी सांगितलं अवकाळी पावसाम्ळे शेतीच्या झालेल्या न्कसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांनी राज्यापालांची भेट घ्यायला उशीर केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली सध्या दोन्ही पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर न्कसानीचा आढावा घेत आहेत असं ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत तीन अंकी नाटक असा खिल्लीवजा उल्लेख भाजपा करत आहे मात्र त्यांना या तीन अंकी नाटकाचा शेवट माहीत नाही असा टोला थोरात यांनी लगावला

ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं संपूर्ण वाचन न करताच केंद्र सरकार क्लीनचिट मिळाल्याचा दावा करत आहे असंही ते म्हणाले लोकसेवकांकडून राफेल खरेदीमधे श्रष्टाचार कसा झाला याची माहिती याचिकेत दिली होती एफआयआर दाखल करणं गरजेचं असल्याचंही त्यात नमूद केलं होतं असंही ते म्हणाले

प्ण्यात मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अप्टड इंडस्ट्रीजनं आज आयोजित केलेल्या इनोव्हेशन कॉन्क्लेवच्या उदधाटनप्रसंगी गडकरी बोलत होते भारतीय काप्स महासंघ सीसीआयनं आज नंद्रबारमध्ये सुरु केलेली काप्स खरेदी अवघ्या अध्यातासात बंद पडली अवकाळी पावसानं भिजलेला कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर कापूस अठरा ते वीस टक्के ओला असल्याचं आढळून आले

यावर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी काप्स खरेदी बंद केली द्गम भागातल्या पाङ्यावर वीज पोहोचवण्यासाठी महाऊर्जा आणि महावितरणनं समन्वयानं काम करावं अशी मागणी नंद्रबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केली आहे त्या आज जिल्हा समन्वय आणि सनियंत्रन समितीच्या बैठकीत बोलत होत्या नांदेड जिल्ह्यात कृषी विभागानं शेतकऱ्यांना अनूदानावर म्बलक प्रमाणात हरभरा बियाणं वाटप करावं अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे त्यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन ही मागणी केली

औरंगाबाद कडून गेवराई इथल्या कापूस जिनिंगवर कामासाठी जात असलेल्या मध्यप्रदेशातल्या मज्रांचा बोलेरो उलटल्यानं हा अपघात झाला

नांदेड इथल्या इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी स्मीत रमेश कदम याची थ्रो बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे कनिष्ठ महाविदयालयीन गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे मैदानात अथवा आय्ष्यात सर्वोत्तमच कामगीरी करा असं आवाहन नंद्रबारचे जिल्हाअधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केलं आहे त्यांनी आज राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खेळाड्रंना मार्गदर्शन केलं

बांगलादेशच्या अबू झायेदनं चार गडी बाद केले राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे